कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गृणवता यादी घोषित न करण्याचा निर्णयही बोर्डानं घेतला आहे यंदा ज्या विषयांच्या परिक्षा रद्द झाल्या होत्या त्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी ग्ण बहाल करण्यात आले आहेत

या संकेतस्थळावर पाहाता येणार आहेत

राज्यातल्या सर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा रदद करण्याची विनंती राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसनं राष्ट्रपर्तींकडे केली आहे विदयापीठ अनुदान आयोगानं अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची सक्ती केल्यास विदयार्थ्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा रदद कराव्या अशी विनंती संघटनेच्या मुंबई शाखेनं पत्रादवारे केली आहे

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात उभारलेल्या आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेच्या ऑनलाईन उदधाटन प्रसंगी ते बोलत होते कोरोनाविरुदध चाललेल्या लढ़यात आरोग्य विभाग पोलीस तसंच महसूल यंत्रणा देत असलेलं योगदान कौत्कास्पद असल्याचं ते यावेळी म्हणाले प्रयोगशाळेपर्यंत येण्याची गरजच पडू नये म्हणून नागरिकांनी कोरोनासंबंधी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले या प्रयोगशाळेत कोविड बरोबरच एचआयव्ही तसंच इतर साथीच्या आजारांच्या तपासण्या होतील तसंच लवकरच ऍन्टीबॉडी टेस्टिंग आणि प्लाज्मा थैरेपीची यंत्र उपलब्ध होतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं

ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक वाढ आहे

भंडारा जिल्ह्यात काल एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली कोरोनामुळे जिल्ह्यात झालेला हा पहिला मृत्यू आहे

नव्यानं आढळलेल्या रुग्णांपैकी बहतांश रुग्ण परळी इथल्या भारतीय स्टेट बँकचे ग्राहक असल्यानं तसंच बँकेतल्या काही कर्मचारी आणि क्टुंबियांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचं आढळून आल्यानं सुमारे दोनशे ग्राहकांचे नम्ने तपासणीसाठी घेतले जात आहेत

जिल्ह्यात आज एका आणि काल नांदेड इथं उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातल्या एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला

दरम्यान परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल एका कोरोनाबाधित रुग्णाचं यशस्वी डायलेसीस करण्यात आलं

सांगली जिल्ह्यातल्या आशिष संकपाळ या तरुणानं फेस शिल्डवरचं तापमान दाखवणारी यंत्रणा तयार केली आहे सुमारे अडीचशे रुपयांमध्ये हे उपकरण उपलब्ध आहे यासाठी घड्याळात लागणारे सेल वापरता येतात

हे विदयार्थी रशियात वैदयकीय शिक्षण घेत होते

राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून या विदयार्थ्यांना आणण्याची व्यवस्था केल्याबददल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत

यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश बिहार झारखंड इथल्या स्थानिक प्रशासनाकडून अशा मज्रांच्या क्टंबियांची माहिती मागवली आहे कोरोनाप्रादुर्भावाच्या काळात संकटात सापडलेल्यांना मदत करणं ही माझी जबाबदारी असल्याचंही त्याने म्हटलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मिळन एका कंपनीची स्थापना काही वर्षांपूर्वी केली होती या अंतर्गत या शेतकऱ्यांनी सामूहिक अवजार बँक तयार केली आहे

त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते आहे

याशिवाय भाकपं भारतीय ट्रायबल पार्टी राष्ट्रीय लोकदल आणि काही अपक्ष आमदार या बैठकीला उपस्थित असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे या बैठकीपूर्वी काँग्रेसनं सर्व बंडखोर आमदारांना आणि मंत्र्यांना बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली होती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली आहे काही मतभेद असतील तर ते चर्चेतून सोडवावे सर्व मुद्यांवर चर्चा करायला पक्ष तयार असल्याचं कांग्रेसचे प्रवक्ते रणदीप स्रजेवाला यांनी सांगितलं आहे दरम्यान म्ख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे यांचे निकटवर्तीय असलेल्या राजीव अरोरा आणि धर्मेद्र राठोड यांच्या घरी आणि एका हॉटेलवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे घातले राष्ट्रीय तपास यंत्रणेनं महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीनं इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रोविंस या संघटनेशी संबंधित दोघांना काल प्ण्यातून अटक केली आहे प्णे पोलिसांनीही राष्ट्रीय तपास यंत्रणेला या कारवाईत मदत केली इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रोविंस ही संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे

बियाणे विक्रेते हे बियाणे सिलबंद पाकिटात घेऊन तेच सीलबंद पाकिट शेतकऱ्यांना विक्री करीत असल्यानं बोगस बियाण्याबाबत विक्रेत्याना दोषी धरून त्याच्यावर गुन्हे दाखल करणं अन्यायकारक असल्याचं आंदोलन कर्त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टीसाईड सीड़स डीलर्स असोसिएशन नं ही याबाबत कृषी आयक्तांना निवेदन दिलं अकोला एसटी विभागीय कार्यशाळेत असलेलया बसेसचं रुपांतर ट्रकमधे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सध्याच्या संचारबंदी दरम्यान प्रवासी वाहतूक बंद असल्यानं मालवाहतूकीसाठी या ट्रक्सचा वापर करता येईल त्यातून महामंडळाला अतिरिक्त उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे आतापर्यंत सहा बसेसचं रुपांतर केलं असून आणखी चार बसेसचं ट्रकमधे रुपांतर करण्यात येईल